जाधव यांनी दाखल केलेल्या माहितीवरुन बियाणे कंपन्यांना दोषी ठरवण्याऐवजी सगळा दोष शेतकऱ्यांचा असल्याचं दाखवण्यात आल्याचं खंडपीठानं म्हटलं आहे विभागात अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळाले असून त्यांचं आर्थिक नुकसान झाल्याप्रकरणी खंडपीठानं स्वतहून जनहित याचिका दाखल करुन घेतली आहे

काल या प्रकरणी द्रद्रष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या सुनावणीच्या वेळी ही माहिती देण्यात आली या संदर्भात दैनंदिन सुनावणी घेणं आवश्यक असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केल्याचं मराठा आरक्षण चळवळीतले कार्यकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलं मराठा आरक्षणाला कोणतीही स्थगिती न्यायालयानं दिलेली नसून हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या पीठाकडे सोपवण्यात यावं अशी मागणी केली असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं ते म्हणाले मराठा आरक्षणाला कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही वारंवार सांगितलं जात होतं की पीजीच्या अॅडमिशनला स्थगिती द्या किमान महाराष्ट्राचे राउंड थांबवा परंत्र न्यायालयानं सांगितलं की किचकट प्रक्रिया होईल बुधवारच्या दिवशी अंतरिम आदेशासाठी पीजीच्या अँडमिशन बाबत सूनावणी ठेवण्यात आली आहे आणि मला विश्वास आहे ज्यावेळी पुढची सुनावणी होईल हे प्रकरण निश्चीतच पाच न्यायधीशांकडे जाईल दरम्यान न्यायालयाने यातील पक्षकारांना त्यांचं म्हणणं लेखी स्वरुपात मांडण्यास सांगितलं असून यासाठी नेमका किती वेळ लागेल हे देखील सांगण्याच्या सूचना केल्या आहेत

यामध्ये शरीफ कॉलनीतल्या चार वर्षाच्या बालकासह चेतना नगर सावरकर कॉलनी सिडको एन आठ फाजलप्रा आणि शिवशंकर कॉलनीतल्या दोन रुग्णांचा समावेश आहे त्याचबरोबर वैजापूर आणि वाळूज इथल्या प्रत्येकी एका रुग्णांचाही काल उपचारादरम्यान मृत्यू झाला

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं सात हजाराचा टप्पा पार केला आहे

जिल्ह्याच्या हिमायतनगर शहरात कालपासून चार दिवसांची जनता संचारबंदी लागू करण्यात आली या संचारबंदीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दरम्यान नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचे उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर हे कोरोनाविषाणू बाधित झाले आहेत गेल्या दहा दिवसांपासून ते घरीच विलगीकरणात होते देशमुख हे बाधित नगरसेवकाच्या संपर्कात आले होते सध्या त्यांच्यावर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

यामध्ये परभणी शहर आणि सेलू तालुक्यातल्या प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे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

दरम्यान जिल्ह्यातल्या नागरी क्षेत्रातली संचारबंदी काल मध्यरात्रीपासून शिथिल करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली परभणी महानगरपालिकेच्या हद्दीसह पाच किलोमीटर अंतर तसंच पूर्णा पालम गंगाखेड पाथरी मानवत आणि सेलू नगरपालिका तसंच नगरपंचायत हद्द आणि तीन किलोमीटर परिसराचा यात समावेश आहे प्रतिबंधित क्षेत्रात मात्र संचारबंदी कायम राहणार आहे परवानगी असलेल्या आस्थापना सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास प्रशासनानं मुभा दिली आहे

यामध्ये वसमत तालुक्यातल्या बोराळा सज्जाच्या तलाठी महिलेसह वसमत इथल्याच आणखी दोघांचा समावेश आहे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सदर तलाठी महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना आरोग्य विभागानं विलगीकरणात ठेवलं आहे

यामध्ये भूम तालुक्यातले दहा उस्मानाबाद तालुक्यातले सहा तर उमरगा तालुक्यातला एक रुग्ण आहे

यामध्ये परळी शहरातले पाच बीड आणि अंबाजोगाई इथले प्रत्येकी तीन तर आष्टी तालुक्यातले दोन रुग्ण आहेत

बाधितांमध्ये जिल्ह्यातल्या एका आमदाराचाही समावेश असल्याचं याबातच्या वृत्तात म्हटलं आहे

दरम्यान जिल्ह्यातल्या निलंगा शहरात काल मध्यरात्रीपासून पाच दिवस कडकडीत बंद पाळण्यात येत आहे कोरोना विषाणू बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन सर्वांनी मिळून स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती व्यापारी महासंघ सदस्य संजय इंगळे यांनी दिली

नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनीही पाठिंबा दिलेला आहे

यामधून रुग्णांची संख्या कमी होईल अशी आमची अपेक्षा असल्यामुळे आम्ही या बंदचा निर्णय घेतलेला आहे सर्वांनी या बंदचे नियम पाळावे आणि आपला निलंगा तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे असं आवाहन आमदार संभाजी पाटील निलंगेकर नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे आणि भारतीय जनता पक्षाचे अरविंद पाटील यांनी केलं आहे

खासगी रुग्णालयांचा पाहणी अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायमूर्ती टी व्ही नलावडे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांनी दिले

बंद दरम्यान महापालिकेच्या वतीनं सर्वेक्षण मोहीम हाती घेतली जाणार आहे त्याद्वारे अधिकाधिक रुग्ण शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनीही नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे या संचारबंदीचा मुख्य उद्देश शहरातून ग्रामीण भागात होत असलेली रहदारी थांबवून कोरोना विषाणूची साखळी तोडणं हा असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

तसंच अग्निशमन पाणी आरोग्य सफाई यासह आवश्यक सेवांमधल्या सर्व सेवा सुरु राहतील असं त्यांनी सांगितलं या काळात किराणा भाजीपाला विक्रीची दुकानं बंद राहतील दुचाकीवरुन प्रवास करण्यास बंदी असेल सकाळी सहा ते आठ या वेळेत नागरिकांना द्ध आणि वर्तमानपत्र मिळतील असं आयुक्तांनी सांगितलं आहे संचारबंदीच्या काळात केवळ सरकारी पेट्रोलपंपच सुरु राहतील या पेट्रोल पंपावरुन फक्त सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेतल्या नागरिकांनाच पेट्रोल डिझेल मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे खासगी कार्यालयं बंद राहतील बँका आणि मेडिकल बंद ठेवण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचं ते म्हणाले

उस्मानाबाद इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अथवा इतर कोणत्याही त्रुटी नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाने एका खासगी वृत्तवाहिनीवर ऑक्सिजन पुरवठा नीट होत नसून तो रात्री काढून घेतला जातो असा आरोप केला होता त्याचा खुलासा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ही पत्रकार परिषद घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

नियमांचं पालन न करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी या समित्यांवर सोपवण्यात आली आहे

ते काल प्ण्यात वार्ताहरांशी बोलत होते कोरोना विषाणू संकटात नेतृत्व करणार्या प्रम्ख लोकांनी बाहेर पडणं गर्दी करणं गरजेचं नाही संवादाची अनेक माध्यमं उपलब्ध आहेत त्यामुळे नेतृत्वावर टीका करणं योग्य नाही असं पवार म्हणाले टाळेबंदीचा सगळ्याच व्यवसायावर परिणाम झाला असून यातून सावरण्यासाठी सहा महिने ते वर्षभराचा कालावधी लागू शकतो त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने उद्योगांना मदत करावी असं पवार यांनी नमूद केलं

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह संबंधित विभागातून वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते नागपूरमधे काटोल इथं राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली राज्यातली कायदा स्व्यवस्था भक्कम करण्याबरोबर पोलीस दलावरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं गृहमंत्री देशमुख यांनी सांगितलं

ही संस्था बंद होणार नाहीच उलट ती अधिक मजबूत केली जाईल असं त्यांनी प्रसिद्धीली दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे

त्यामुळे स्वस्त धान्य द्कानातून या वस्तू सर्वांसाठी मोफत अथवा अल्प दरात उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी महात्मा फुले ब्रिगेडचे राज्य प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय चांबारगे यांनी लातूर इथं केली आहे याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना ई मेल पाठवून सविस्तर निवेदन सादर केलं आहे

जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ ना नफा ना तोटा या तत्त्वावर फक्त पाच रुपयात काढा देण्यात येत आहे केंद्र सरकारच्या आय़्ष मंत्रालयानं प्रमाणित केलेल्या सुंठ दालचिनी मिरे आणि तुळशीपत्र यापासून हा काढा तयार केला आहे

विपिन ईटनकर आमदार बालाजी कल्याणकर आमदार अमरनाथ राजूरकर यांची उपस्थिती होती

उमरा इथल्या बाळू कोल्हे या व्यक्तीनं हा मजकुर लिहिला होता नगरसेवक शेख इरफान यांच्या तक्रारीवरुन त्याला अटक करण्यात आली औरंगाबाद शहरातल्या उस्मानपुरा पोलीस ठाण्याचा जमादार शिवाजी गाडे याला पाच हजार रुपयांची लाच घेतांना काल रंगेहात पकडलं एका गुन्ह्यात आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केल्याचं बक्षीस म्हणून गाडे यानं पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती

सर्व डॉक्टरांना यावेळी कोविड रुग्णांसाठीची उपचार पद्धती शिकवण्यात आली असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली

रत्नागिरी तसंच सिंधुदूर्ग जिल्ह्यात काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे जिल्ह्यातल्या नद्यांना पूर आला आहे काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे

जालना आणि हिंगोली जिल्ह्यातही काल सर्वत्र दमदार पाऊस झाला परभणी शहरासह जिल्ह्यात काल पावसानं हजेरी लावली गंगाखेड पालम मानवत ताल्क्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला

या फॅक्टरीमधून निर्धारित केलेल्या वेळेत मेट्रो कोच बाहेर पडावी यासाठी अधिक गतीनं काम करावं तसंच प्रत्यक्ष यंत्रसामुग्रीच्या कामांना कशा पद्धतीने वेळेत सुरुवात करता येईल या द्रष्टीने रेल्वे विभाग आणि संबंधित गुत्तेदारांनी समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले दरम्यान देशमुख यांनी काल लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेचीही पाहणी केली